रोखे बाजारांच्या कामकाजाला सकारात्मक वातावरणात आरंभ मागणीअभावी इंधन तेलाचे भाव घसरले

संजय राय यांनी सांगितलं या लसीच्या चाचण्या घेण्याची ज्या संस्थांना मान्यता देण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं दिल्लीच्या एम्सचा समावेश आहे

बँकांमध्ये होणारी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी राऊरकेला शहरासह गंजम खुर्दा कटक आणि जयपूर या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांसाठीच फक्त ही परवानगी देण्यात आली आहे

या लॉकडाऊनच्या काळात पुरेशा मनुष्यबळाअभावी कामकाज वेगानं होऊ शकत नसल्यानं बँकांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं बँकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं त्यानुसार विशेष पुनर्वसन आयुक्तांनी आधी लागू केलेल्या निर्बंधामध्ये सुधारणा करून आता बँकांना ही परवानगी दिली आहे

परराज्यातून येणाऱ्या भाविकांमुळे कोरोनाचा आणखी प्रसार होण्याच्या शक्यतेमुळे मंदिराच्या व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं महाकाल मंदिराचे मुख्य प्रशासक सुजन सिंग रावत यांनी सांगितलं

हे रेल्वे डबे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्राथमिक सुविधांनी सुसज्ज असून रुग्णांची ने आण करणाऱ्या रुग्णवाहिका या डब्यांपर्यत पोहोचण्यासाठी रस्त्यांचीही योग्य सोय असल्याची माहिती उत्तर रेल्वेचे सरव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी दिली या डब्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या रुग्णांना आरोग्यपूर्ण भोजनदेखील देण्यात येत असल्याचं चौधरी यांनी स्पष्ट केलं

चीनच्या पश्चिमेकडच्या शिनचियांग भागातल्या वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असून मानवी हक्कांचं उघडपणे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचं इंग्लंडनं म्हटलं आहे

चीन सरकारनं हाँगकाँगसाठी लागू केलेल्या नव्या जुलमी कायद्यासंदर्भात ब्रिटनकडून अवलंबण्यात येणाऱ्या चीनसोबतच्या धोरणाची रुपरेषा संसदेत स्पष्ट करताना राब यांनी ही माहिती दिली संयुक्त अरब अमिरातीच्या पहिल्या मंगळ यानाचं उड्डाण आज पहाटे जपानमधील तानेगाशिमा अंतराळ केंद्रावरून यशस्वीपणे करण्यात आलं होपप्रोब नावाच्या या मंगळ यानाला एच ट्र ए नामक प्रक्षेपकाने अंतरिक्ष कक्षेत पोहोचवलं

ची ही पहिलीच अंतराळ मोहीम असून यामुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात हा देश अखाती देशातील अन्य देशांच्या पुढे गेला आहे

सौदीचे राजे समन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रियाध इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांना कोलिसिस्टिसचा त्रास होत असल्यानं त्याअनुषंगानं रुग्णालयात त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असल्याचं अधिकृत निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे

अमन पुरी यांची दुबईतल्या भारतीय व्यापारी वकिलातीमध्ये कॉन्सुल जनरल म्हणून नियुक्ती कण्यात आली असून त्यांनी या पदाची सूत्र हाती घेतली आहेत

देशातल्या रोखे बाजारांच्या कामकाजाला आज सकारात्मक वातावरणात सुरुवात झाली

दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे मागणीत अजूनही वाढ होण्याची चिन्हं नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन तेलाचे भाव आज उतरले आहेत

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी संपर्क साधून आसामला शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार